बंद यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलं काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागलं तत्पूर्वी मुंबई ठाणे पुणे रायगड आणि व्रिर शहरांमधे रास्ता रोको आणि निदर्शनांमुळे प्रमुख महामार्गांवरची वाहतूक खोळंबली होती ठाणे जिल्ह्यात बंदचा जास्त प्रभाव दिसून आला

नवी मुंबईत आज मराठा समाजाच्या ठोक आंदोलनाला हिंसक वळण लागले कोपरखैरणे िं आंदोलकांनी जाळपोळ केली तसंच पाच खाजगी गाड्याही फोडण्यात आल्या

जिल्हयात एस टी वाहतुकीवर बंदचा चांगलाच परिणाम झाला आहे सर्वत्र एस टी ची वाहतूक ठप्प झालेली असल्यानं नागरिकांची अडचण होत आहे पालघर जिल्ह्यात बोईसर पालघर परिसरात आज सकाळपासून सर्व दुकानं बंद होती

सकल मराठा समाजानं बोईसर शहरातून बाईक रॅलीही काढली नाशिक शहरासह जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या बंद ला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून नाशिक शहराजवळ भगूर तसेच त्र्यंबक सटाणा कोकणगाव यासह ठीक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आंदोलकांनी काही ठिकाणी पेटते टायर फेकले तसेच गंगापूर धरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतीकात्मक प्रतिमा बुडवून जल् समाधी आंदोलन केलं

अहमदनगरच्या बसस्थानकावरची बससेवा पूर्ण बंद असून जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चानं जाहीर केलं आहे बीड जिल्ह्यात सर्वत्र शांतता असून आज जिल्ह्यात परळी वगळता कुठेही आंदोलन नाही मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसापासून परळीत ठिया आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भेट घेतली त्यानंतर मुंडे देखील आंदोलकांसोबत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत

साताऱ्यात आंदोलनाला हिंसक वळण लागलं हायवेजवळ अजंठा चौकात आंदोलकानी दगडफेक केली आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीसांनी हवेत गोळीबार केला आणि अश्रुधुर कांड्याचा वापर केला आरक्षणाची मागणी करत असलेल्या संघटनांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी चर्चा केली पाहिजे असं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील त्रिर काही सदस्य मराठा समाजाच्या प्रश्नांवर गांभीर्यानं चर्चा करण्याऐवजी भडकवणारी विधानं करत आहेत पवार यांनी याबद्दल काल रात्री काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नाराजी व्यक्त केली आहे राफेल विमान खरेदी प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात काँग्रेसनं आज लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला या दोघांनी अविश्वास प्रस्तावाच्यावेळी सभागृहाची दिशाभूल केल्याचा काँप्रेसचा आरोप आहे सोलापूर श्रमिक संघाच्या वतीनं दिला जाणारा पत्रमहर्षिं रंगाअण्णा वैद्य स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना तर बाब्राव जक्कल स्मृती जिल्हास्तरीय प्रस्कार ज्येष्ठ पत्रकार पांड्रंग संगा यांना जाहीर झाला आहे कोकणात बह्तांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला विदर्भात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला